यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या यान्सार विद्यार्थांना वहया प्स्तकं पेन्सिल पेन पाण्याच्या बाटल्या यांची देवाण घेवाण करता येणार नाही तसंच शाळेत कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे शाळेत येण्यासाठी पालकांची लिखित परवानगी असणं आवश्यक आहे

देशभरातली सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं ख्ली करावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्रसरकारनं उतर दयावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत

मात्र महाराष्ट्रासह काही राज्यांनी यासाठी अदयाप परवानगी दिली नाही यामुळे नागरिकांच्या मुलभूत हक्काचं उल्लंघन होत असल्याचं अहमदाबाद इथल्या एका संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पिठासमोर आज सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयानं केंद्रीय गृहमंत्रालयाला नोटीस बजावली असून देशातली प्रार्थनास्थळं उघडण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले आहेत

सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात आली असताना शेजारच्या दादर माहीममध्ये मात्र कोरोनाचा वाढता आलेख कायम राहिला आहे

सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आव्हानाला व्यापाऱ्यांचा विरोध असून त्या ऐवजी शंभर टक्के लॉकडाऊन करावा अशी मागणी त्यांनी केली आहे जनता कर्फ्यू म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न असून या काळात काही व्यापारी द्कानं उघडतील तर काही बंद ठेवतील असं त्यांनी म्हटलं आहे जिल्ह्यातली रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता येत्या शुक्रवारपासून दहा दिवस स्वयंस्फूर्तीनं जनता कर्फ्यू पाळावा गरजेशिवाय घराबाहेर पडू नये आणि स्वतःचं संरक्षण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी केलं होतं त्यावर जिल्हा व्यापारी संघटनेनं आपली प्रतिक्रिया नोंदवली

रियाचा जमीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे बीड जिल्ह्यात गेल्या रविवार सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ऊस आणि अन्य शेतीपिकाचं मोठं न्कसान झालं आहे याबाबत तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय म्ंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात मंबई गोवा महामार्गावर चिपळण इथल्या वसिष्ठी नदीवरचा पूल तसंच संगमेश्वरजवळच्या शास्त्री नदीवरच्या प्लाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे

त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे न्यायालयांचे कामकाज पूर्णवेळ सुरु करण्याच्या मागणीसाठी लातूर मधल्या इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्सनं आज जिल्हा न्यायालयासमोर तसंच तहसील कार्यालया समोर निदर्शनं केली

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी ध्दलवाडी या भागांत गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असून त्यामुळे झालेल्या न्कसानाची पाहणी जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी आज केली

मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा अभाव केलेल्या कामांवर अपूरी देखरेख आणि मुल्यांकनाचा अभाव असल्याचं महालेखापालांनी काल विधानसभेत मांडलेल्या अहवालांत म्हटलं आहे दरम्यान ही योजना नागरिकांची योजना आहे आणि ती मध्येच थांबवल्यानं योजनेची परिणामकारकता कमी झाल्याचं माजी मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं या प्रकल्पाअंतर्गत सध्या नद्यातलाव नाले यांचं खोलीकरण धरणं तसंच तलांवांचं प्रलंबीत कामं शेततळ्यांचं खोदकाम आदी कामं करण्यात येत आहेत

राज्य शासनाकडून जनावरांमधल्या संसर्गजन्य लाळ ख्रकूत या रोगावरील लसीकरण कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी डॉ माणिक ग्रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पालघर इथं सभा आयोजित करण्यात आली होती